ते आज विधान परिषदेत बोलत होते

साखर कारखान्यांची कमी झालेली संख्या अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांना चढ्या दरानं साखर विक्री होत असल्याबाबत राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अमरसिंह पंडित यांनी अल्पकालिक चर्चा उपस्थित केली या चर्चेला उत्तर देताना देशमुख यांनी घरगुती आणि व्यावसायिक वापरासाठीचे साखरेचे दर वेगळे ठेवावेत यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला असून याला केंद्र सरकारनं सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगितलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांमागे शासन खंबीरपणे उभे राहील तसंच साखर कारखानदारी अडचणीत येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं विधानसभा अध्यक्षांविरोधातल्या अविधास प्रस्तावाच्या मुद्यावरून विरोधकांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे विधानसभेचं कामकाज आज वारंवार तहकूब करावं लागलं अध्यक्षांविरोधात अविधास प्रस्ताव असताना मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी अचानक विधासदर्शक ठराव मंजूर करून घेतला हे कृत्य लोकशाहीला काळिमा फासणारं आणि अवैधानिक होतं अशी टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात केली विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वास ठरावाबाबत नियमानुसार चर्चा घ्यावी अशी मागणी अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी लावून धरली या विषयावर आता पडदा टाकावा असं आवाहन सत्ताधारी पक्षातर्फे विधान कार्यमंत्री गिरीश बापट यांनी केलं तर आपल्या सरकारनं नियमानुसारच विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर केल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचं कामकाज पुकारलं मात्र काही विरोधी सदस्यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी हौद्यात येवून घोषणाबाजी केली त्यामुळे कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं मंत्रालयातले उदीर मारण्यासंदर्भात दिलेल्या कत्राटाबाबत खुलासा करणार निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केलं पूर्वीच्या सरकारच्या काळात प्रचलित असलेल्या पध्दतीनुसार मजूर संस्थेला काम दिलं होतं या संस्थेच्या मुंबई जिल्हा बँकेतल्या खात्यावर पैसे जमा केले आहेत मात्र ही संस्था अस्तित्वात आहे का याचा शोध घेतला जात आहे असं ते म्हणाले कोरेगाव भीमा ॐ हिंसाचार भडकावल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांना आठ दिवसात अटक करण्याची मागणी भारिप बह्जन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आंबेडकर यांच्या नेतृत्वात आज मुंबईत एल्गार मोर्चा काढला होता त्यावेळी त्यांनी मूख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेऊन ही मागणी केली ही मागणी पूर्ण झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा शिवारा आंबेडकर यांनी वार्ताहरांशी बोलताना दिला विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून शिवसेनेत वाद निर्माण झाला असून स्वयंघोषित उमेदवार अद्व शिवाजी सहाणे यांची आज पक्षानं हकालपट्टी केली मे महिन्यात होणार असलेल्या या निवडणुकीसाठी शिवसेनेनं अद्याप क्णालाही उमेदवारी दिलेली नाही महिलांच्या ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट तिरंगी मालिकेत आज झालेल्या सामन्यातही भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला

मुंबई शेअर बाजारात आज दोन दिवसांच्या मंदीनंतर निर्देशांकानं जोरदार उसळी घेतली

बक्री धातू ग्राहकोपयोगी वस्तू भांडवली वस्तू वाहन सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातल्या समभागांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाल्यामुळे बाजारात तेजी राहिल्याचं सूत्रांनी सांगितलं डॉलरच्या तुलनेत रूपयांचं मूल्य सुधारल्यामुळे गुंतवणूकदारांच्या उत्साहात भर पडली मुस्लीम धर्मियांमध्ये प्रचलित असलेल्या बहपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रथांना आव्हान देणाऱ्या याचिकांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि विधी आयोगाला एक नोटीस पाठवली आहे या प्रकरणाची सुनावणी घटनापीठ करणार आहे पाच न्यायाधिशांच्या पीठानं गेल्या वर्षी मुस्लिम धर्मियांमध्ये प्रचलित असलेली तिहेरी तलाक पद्धत घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला होता त्यावेळीही बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या मुद्यांवर चर्चा करण्यात आली होती रत्नागिरी जिल्ह्यात वारकऱ्यांच्या दिंडीत मोटार घुसल्यानं दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला मुंबई गोवा महामार्गावर काल रात्री सव्वा अकरा वाजता हा अपघात झाला मंडणगड तालुक्यातल्या तोंडली गावचे भाविक खेड तालुक्यातल्या उधळे झेल्या साई मंदिरात दिंडीनं निघाले होते राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाअंतर्गत येणाऱ्या भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश एप तयार केलं आहे शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला जावा तसंच दैनदिन व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चेजी शब्दांचा मराठीत अर्थ आणि मराठी शब्दांचा चिजीत अर्थ सहज उपलब्ध होण्यासाठी हे अॅप विकसित केलं आहे

राज्य आणि केंद्र शासनाचे कायदेही यात उपलब्ध आहेत

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा या शेतक यांना विविध बारा घटक क्षेत्रांमध्ये हे कृषी सन्मान प्रस्कार दिले जातात राज्यातली कृषी विद्यापीठं आणि महाराष्ट्र पश् आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्या सहकार्यानं कृषी सन्मानांसाठी शेतक यांची निवड केली जाते

त्यामुळे कर्मचारी भविष्य निधी योजनेच्या सर्व सभासदांनी त्यांच केवायसी आधार क्रमांक बँक खाते क्रमांक आणि कायम खातेक्रमांक पद्धआदी माहिती वैविक खाते क्रमांक यूएएन शी जोडून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यात काल पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत एक महिला नक्षलवादी मारली गेली मौझा मेंढारी वन क्षेत्रात काल दुपारी साडेतीनच्या सुमाराला नक्षलविरोधी पथकानं शोध मोहिमेला सुरूवात केली

येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान कोरडं राहीलं अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे